आरोग्य विभागाची आकडेवारी केवळ कोरोना बाधित रुग्णांपर्यंतच विचारात घेतली जावी रुग्ण बरे होण्याची आणि उपचार सुरु असलेल्या रुग्णांची वस्तुस्थिती दर्शक माहिती केवळ जिल्हा प्रशासनालाच असू शकते ती आम्ही आमच्या दैनंदिन अहवालात देत असतो असं स्पष्टीकरण राम यांनी दिल आहे तसंच पुणे शहरातील बरे होत असलेल्या रुग्णांबद्दलची नेमकी आकडेवारी आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर अद्ययावत होण्यात काही त्रुटी दिसत असून कदाचित त्यामुळं आकडेवारीत ही तफावत दिसत आहे मात्र त्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असल्यानं यासंदर्भात मी त्यांच्याशी बोलून योग्य ती दुरुस्ती करण्याच्या सूचना देईन असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पुन्हा एकदा मिशन झिरो हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे महापालिका भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स एकत्रितपणे हा उपक्रम राबवणार असून याबाबतच्या सामंजस्य करारावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज स्वाक्षरी केली यापूर्वी एक एप्रिलपासून अडीच महिने हा उपक्रम सुरू होता याअंतर्गत सहा लाख चाळीस हजार नागरिकांची तपासणी झाली त्यातून आठ हजार आठशे नागरिक संशयित म्हणून शोधण्यात आले त्यापैकी साडेसातशे जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती कोरोनाच्या संकटकाळात पुणे महापालिकेच्या नगरसेवकांचा नागरिकांशी सातत्याने संपर्क आहे त्यामुळे नगरसेवकांच्या सूचना प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या आज झालेल्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत दिले टाळेबंदीच्या काळात गेल्या चार महिन्यांपासून खोळंबलेली पुणे महापालिकेची विकासकामं तातडीने सुरू करावीत अशी मागणी भाजपाच्या शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानं आज पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली

राज्यानं मात्र महापालिकेला केवळ तीन कोटी रुपयांचा निधी देऊन बोळवण केली महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने राज्य सरकार सापत्न वागणूक देत आहे असं मुळीक यांनी सांगितलं पूणे आणि परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणि उपाय योजनांसंदर्भात प्रशासनाच्या विविध स्तरावर समन्वय नसल्याचा आरोप खासदार गिरीश बापट यांनी केला आहे महापालिका जिल्हा आणि विभागीय प्रशासन त्याचबरोबर पोलीस प्रशासन आपापल्या पद्धतीनं काम करत असून त्यांच्यात कुठेही समन्वय दिसत नाही त्यामुळं पुण्यातील कोरोनाचा प्रश्न अधिक बिकट बनत चालला आहे कोरोनाचा लढा केंद्र राज्य महापालिका अशा तीन पातळींवर लढावा लागणार आहे राज्य सरकार मात्र कुठलीच आर्थिक मदत जाहीर करीत नाही हातावर पोट असणारे कष्टकरी श्रमिक बाराबलुतेदार यांना उपासमारीची वेळ आली असून नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत लागणार आहे असं खासदार बापट म्हणाले

बकरी ईदसाठी मशिदीही खुल्या करण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून करण्यात आली आहे राखी पौर्णिमेनिमित्त टपाल खात्यातर्फे राख्या पाठविण्याची व्यवस्था यंदाही करण्यात येणार आहे येत्या सोमवार पासून पूणे विभागातील प्रमुख टपाल टपाल कार्यालयांत राख्यांची पाकिटे स्विकारण्यासाठी स्वतंत्र खिडक्या सुरू करण्यात येत आहे अशी माहिती टपाल खात्याच्या पूणे विभागाचे सहाय्यक पोस्ट मास्तर जनरल आर

गायकवाड यांनी दिली क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा कैलासवासी शिवरामपंत दामले क्रीडा पुरस्कार यंदा ज्येष्ठ कबङ्डीपटू आणि मार्गदर्शक राजू भावसार यांना जाहीर झाला आहे

असं मंडळाचे सरचिटणीस धनंजय दामले यांनी आज सांगितले

उद्या हलक्या पावसाच्या शक्यतेचा पूणे वेधशाळेचा अंदाज आहे

तूम्ही मात्र घरीच रहा निरोगी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी